वार शुक्रवार कोरोनासंबंधी आवाहन कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे त्यामुळे सर्वांनीच आवश्यक सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत

या दौऱ्यादरम्यान ते बांग्लादेश स्थापनेचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत तसंच ते बंगबंधू यांच्या स्मृतीस्थळाला आणि प्राचीन जशोरेबरी काली माता मंदिराला भेट देणारं आहेत पंतप्रधान मोदी बांग्लादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद आणि पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेणार असून उभय नेत्यांदरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे

वॅक्सीन मैत्री वॅक्सीन मैत्री उपक्रमाअंतर्गत भारतानं जगभरातल्या अनेक देशांना कोविड लस उपलब्ध करून दिलीं आहे यामध्ये काल दक्षिण सुदानला भारतानं लसीचा पुरवठा केला असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दिली आगामी काही महिन्यांमध्ये भारत आपल्या भागीदार देशाना टप्प्याटप्प्याने या लशीचा पुरवठा करणार असून तिर देशांप्रमाणे भारतानं लसींच्या निर्यातीवर कोणतीही बंदी घातली नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली

भांडप आग मुंबईत भांडूपमध्ये काल मध्यरात्री सनराईज या खासगी कोविड रुग्णालयाला आग लागली

आसाम निवडणक आसाममध्ये उद्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून यासाठीचा प्रचार काल संपला

बंगाल निवडणक पश्विम बंगालमध्येही विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे

निवडणूक अधिकारी आज संध्याकाळीच मतदान केंद्रांवर दाखल होणार आहेत निवडणूक सुरळीत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगानं निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात केलं आहे दरम्यान बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची आज अखेरची तारीख असून सहाव्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचनाही आज निघणार आहे

तणाव वाढल्यास कारवाई करण्यापूर्वी तेर मित्र देशांशी चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं उत्तर कोरियाबरोबरील तणाव राजनैतिक मार्गांनी सोडवण्यास अमेरिका तयार आहे मात्र त्यासाठी त्या देशानं अण्वस्त्र नष्ट करायला हवीत अशी अट बायडन यांनी घातली आहे किमान आपल्या अध्यक्षपदाच्या कालावधीत तरी चीनला सर्व शक्तिमान होऊ देणार नाही असं बायडन यांनी ठामपणे सांगितलं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे हुकुमशहा असल्याचंही ते म्हणाले चीनच्या धोरणांना विरोध असला तरी त्यांच्याबरोबर वाद वाढवण्याचा ज्ञादा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेत बायडन यांनी अफगाणिस्तानमधील सैन्य माघारीबाबतही माहिती दिली

म्यानमामध्ये लष्करी राजवटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान तामू या गावात सैनिकांनी केलेल्या गोळीबारात हे तिघे जखमी झाले आणखीही काही नागरिक देशातून पळून जात मणिपूरमध्ये आले असल्याचं या तिघांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं म्यानमा निर्बंध अमेरिका आणि ब्रिटननं काल म्यानमामधील लष्करी राजवटीवर नवीन निर्बंध जाहीर केले बंड मागे घेऊन आंदोलकांवरील हिंसाचार थांबवण्याच्या मागणीकडं म्यानमाच्या लष्करानं दुर्लक्ष केल्यानं त्यांच्या विरोधात अधिक कडक पावलं उचलली जाणार असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी सांगितलं यानुसार अमेरिकेनं म्यानमा लष्कराशी संबंधित असलेल्या दोन कंपन्यांवर बंदी घातली आहे तर ब्रिटननंही म्यानमाची आर्थिक अडवणूक करण्याच्या हेतूनं निर्बंध जारी केले आहेत परमबीर याचिका महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची तातडीनं आणि निष्पक्षपाती चौकशी करण्याची मागणी करत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना तक्रार मांडण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अनेकदा पोलिसांच्या कामकाजात अडथळे आणल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी अशी मागणी याचिकेत केली आहे कोरिया मंत्री दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री सुह वूक काल तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले आज ते नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सुह वूक हे भारत कोरिया द्विपक्षीय मैत्री पार्कचं उद्घाटन करणार आहेत कोरिया युद्धावेळी भारतीय शांतीसैनिकांनी दिलेल्या योगदानाची स्मृती याठिकाणी जपण्यात आली आहे राजनाथ सिंह आणि वूक यांच्यात संरक्षण सहकार्याबरोबरच तिर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा अपेक्षित आहे सुह व्रक हे आपल्या भारत दौऱ्यात तिर अनेक महत्वाच्या लोकांच्या भेटी घेणार आहेत बॅडमिंगि भारताच्या साईना नेहवाल ईरा शर्मा आणि किदंबी श्रीकांत यांनी फ्रान्समध्ये सुरू असलेल्या ऑरलीयन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे साईनानं फ्रान्सच्या मेरी बॅटोमन हिचा तर ईरा शर्माने बल्गेरियाच्या मारिया मित्सोवा हिचा पराभव केला पुरुष एकेरी गटात भारताच्या किदंबी श्रीकांतने स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे महिला दुहेरीतही अब्बिनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पुरुष दुहेरीत एम

अर्जुन आणि ध्रूव कपिला यांनीही ग्निडच्या जोडीवर तर कृष्ण प्रसाद गर्ग आणि विष्णू वर्धन गौड पंजला यांनी डेन्मार्कच्या जोडीवर विजय मिळवला मिश्र दुहेरीत धुव कपिला आणि अश्विनी पोनप्पा यांनीही ख्लडच्या जोडीचा पराभव केला

सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल

तर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरीचा आणि आपलं आव्हान टिकवून ठेवण्याचा श्लिंडचा प्रयत्न असेल